दीपक म्हैसेकर यांनी दिली

कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयात होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी कडक उपाययोजना राबवाव्यात असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले आहेत कोरोना काळात विलगीकरण कक्षासाठी इमारत वापरल्याने दोन कोटी रुपये मोबदला देण्याची मागणी एक शैक्षणिक संस्था आणि मंगल कार्यालयातर्फे प्णे महापालिकेकडे करण्यात आली आहे मोबदल्याची मागणी करणाऱ्या संस्थांना महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा बंद करून या संस्थांना राज्य सरकार आणि महापालिकेकड्रन नाममात्र दराने देण्यात आलेल्या जागा परत घ्याव्यात अशी मागणी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे

यासाठी महापालिका प्रशासनाने महाविद्यालयांच्या वसतिगृहांना प्राधान्य दिले आहे राज्यातल्या प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला राज्याचे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुण्यात भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली गुन्हे सिद्ध करण्याकरिता या लॅबचे मोठे योगदान असून लॅबच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी काढले

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दोन जुलै पर्यंत फक्त टपालाने आलेल्या आणि सहा आठवड्यांपेक्षा जुन्या तक्रार अर्जांचाच विचार यावेळी करण्यात येणार आहे

उद्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे